देशातल्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

या तालुक्यात दुष्काळ निवारणासाठी आठ योजना लागू होणार आहेत यामध्ये शेतक यांना भारनियमनातून सूट शेतक यांकडून कर्ज वसुलीला स्थगिती अणि विद्यार्थ्यांना शुल्कमाफी अशा योजनांचा समावेश आहे राज्यांच्या मंत्रीमडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा अहवाल केंद्रसरकारकडे देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सांगितलं राज्याच्या अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असताना सरकार राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे असं सांगून जनतेची फसवणूक करत आहे अशी टीका काँप्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे ते मुंबईत गांधीभवन इथं पत्रकार परिषदेत बोलत होते जलयुक्त शिवार योजनेसाठी कोट्यवधी रूपये खर्च करूनही राज्यात भूगर्भातली पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर घटली आहे असे सांगून त्यांनी जलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे अशी टीका केली राज्यात दुष्काळसदृश नाही तर दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली काँग्रेसने सरकारविरोधात राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे

असं संघटनेच्या पत्रकात म्हटलंय केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला पर्याय उभा करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची आघाडी होण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावली आहे मात्र विविध पक्षांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचा प्रयत्न आपण करु असं ते म्हणाले मुंबईत एका दूरचित्रवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज ते बोलत होते प्रधानमंत्रीपदासाठी नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर झाल्यास पाठिंबा देणार का असं विचारल्यावर आपण भाजपातल्या कोणालाही पाठिंबा देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या जलसिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप राष्ट्रवादी काँप्रेसवर झाला

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आल्यास अधिक आमदारांचा पक्षच मुख्यमंत्री देईल असं त्यांनी सांगितलं म्हणाले सी बी आय सारख्या तपास यंत्रणेच्या वरिष्ठ अधिका यांबाबत भ्रष्टाचाराचे आरोप होणं गंभीर बाब असून या प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्तीशः लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी पवार यांनी केली सध्याचं सरकार जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करु शकलेलं नाही असं ते म्हणाले राफेल विमान व्यवहारावरुनही त्यांनी सरकारवर टीका केली

मराठवाङ्यात अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला असून रबी अशा मावळल्या आहेत

देशातल्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार विशेष प्रयत्नशील असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे

ते पुढे म्हणाले की तक्षशीला आणि नालंदा विद्यापीठांच्या युगापासून भारतीय शिक्षणव्यवस्था ही स्नातकांना आकर्षित करत आली आहे शिक्षणाचा दर्जा उंचावून ते सर्वोत्कृष्टतेच्या पातळीवर नेण्यासाठी सरकार कार्य करीत आहे शिक्षणाच्या क्षेत्रात पुरुष आणि महिला असा भेदभाव ठेवू नये यावर राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात भर दिला यावेळी लडाखच्या सोनम वांगचूक यांना शिक्षणक्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यांबद्दल डी

ही सन्माननीय पदवी देण्यात आली तर युगांडाचा वासन हसन हा आदर्श परदेशी विद्यार्थी ठरला राज्यपाल चे विद्यासागर राव शिक्षणमंत्री विनोद तावडे तसंच पण्याचे पालकमंत्री गिरीश बापट समारंभाला उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयानं कमी प्रदूषण करणा या फटाक्यांच्या उत्पादन आणि विक्रीला परवानगी दिली आहे

फटाक्यांची ऑनलाईन विक्री करणा या कंपन्यांनाही विहीत मर्यादेचं पालन करणारे फटाकेच विकता येतील या आदेशाचं पालन न केल्यास तो न्यायालयाचा अवमान समजण्यात येईल असंही न्यायालयानं बजावलं आहे कमाल आवाजाची मर्यादा पाळणा या फटाक्यांचीच विक्री करता येणार असून सरकारनं समाजाला एकत्रित फटाके वाजवण्यासाठी प्रोत्साहित करावं असंही न्यायालयानं म्हटलयं दरम्यान पर्यावरण मंत्रालयाने आवाजी फटक्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी हरित दिवाळी स्वस्थ दिवाळी माहिमेची सुरुवात केली आहे पर्यावरण रंक्षण संवर्धन आणि जीवनस्तर उंचावण्यासाठी सुरु केलेल्या हरित संत्कर्म चळवळीचा हा एक भाग असणार आहे जागतिक बाजारातल्या नकारत्मक वातावरणाचा परिणाम होऊन देशांतर्गत शेअर बाजाराच्या निर्देशांकाची आज सलग चौथ्या सत्रातही घसरण झाली

सकारात्मक जागतिक स्थितीच्या पार्धभूमीवर स्थानिक सुवर्णकारांनी खरेदीवर जोर दिल्याने आज सोन्याच्या भावात वाढ झाली

कारखानदार आणि नाणी घडवणा याकडून मागणी वाढल्यामुळे चांदीचा भावही काहीसा वधारला

लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातील श्री संत शिरोमणी मारोती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्या पॅनलने अकराशे मताची निर्णायक आघाडी घेतली

देशात राबवण्यात येणा या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत परभणी जिल्ह्यात अधिकाधिक घरांमध्ये शौचालय उभारण्यात आली आहेत मुंबई विमानतळावरच्या दोन्ह धावपट्टया आज रात्री अकरा वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत दुरुस्ती आणि देखभालीच्या कामानिमित्त मुख्य आणि पर्यायी धावपट्टी सहा तास बंद राहणार असल्यानं प्रवाशांना मोठा त्रास होण्याची शक्यता आहे

पुण्यात सैन्याच्या क्रीडा संस्थेत दोन नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा होणार आहे

दहा वेगवेगळ्या वजनी गटांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे पुढच्या वर्षी होणाऱ्या अॅलिम्पिक पात्रता स्पर्धांसाठी भारतीय मुष्टियुद्ध संघटना या स्पर्धेतून खेळाडूंची निवड करणार आहे